नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रादवारे मागणी

टोपे यांचं आश्वासन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा प्ढं ढकलण्यात आल्या

आयोगातून बंधित निधी प्राप्त मुख्यमंत्री पंतप्रधान पत्र राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपती घोषित करून गरीब आणि दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपती प्रतिसाद निधीमधून सान्ग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इतर ठिकाणांहन मागविलेल्या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गानी आणि त्यातही प्रामुख्याने हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले आहे रेमडीसीव्हीरच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना सानुग्रह अर्थसहाय करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली आहे

टाळेबंदी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली असून कोरोना विरुद्धच्या लढ़यातील ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांचं काटेकोर पालन स्रू झालं आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनानं जनतेला निर्बंधांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन केलं असून जागोजागी नाकाबंदीसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेनं लक्ष दयावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दरम्यान राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काल रात्री आठ वाजेपासून लाग करण्यात आलेल्या संचारबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून शहरांमधील रस्त्यांवरची वर्दळ घटल्याचं दिसून येत आहे तर नव्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर काल राज्यात अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीतील बांधकाम क्षेत्रातीलतील हॉटेल व्यवसायातील परप्रांतीय कामगारांनी प्न्हा गावाकडे परतण्यासाठी रेल्वे स्थानक तसंच बसस्थानकांवर गर्दी केल्याचं आढळ्न आलं उपराष्ट्रपती आपतीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे सदयस्थितीत कोरोना आपतीचा सामना करण्यासाठी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांच्याबरोबर दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विचारमंथन करताना नायडू बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी राज्यपालांसोबत संवाद साधला लसीकरण अभियान देशात सध्या सुरू असलेल्या लसीकरण अभियानाच्या काल चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विक्रमी लसीकरण झालं

केंद्रीय रसायनं आणि खतं मंत्री मनस्ख मांडविय यांनी गेले दोन दिवस रेमडिसीवीर औषधाच्या उत्पादकांशी चर्चा केली त्यात या औषधाचं उत्पादन आणि प्रवठा वाढण्याचा निर्णय झाला

आता आणखी सात ठिकाणी हे औषध तयार केलं जाणार आहे रेमेडिसीवीरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखावी असे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत रेमेडिसीवीर येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीरचा प्रवठा सुरळीत होईल असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आज कोविड टास्कफोर्सची विविध विषया संदर्भात बैठक झाल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते

त्या कृप्या घेण्यासंदर्भात या निर्यातदारांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं तोपर्यंत रेमडेसिवीर आवश्यक रुग्णांनाच दयावं असे निर्देश सर्व रुग्णालयांना दिल्याचं त्यांनी सांगितलं

मोठ्या टँकरमध्न लवकरच हा ऑक्सिजन राज्यात आणला जाईल तसंच प्रत्येक जिल्ह्यात सरकारी तसंच खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत काही दिवस ऑक्सिजन वापराचं नियोजन करायला सर्व जिल्हा प्रशासनांना सांगण्यात आलं आहे असंही ते म्हणाले गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुर एम्सच्या डायरेक्टर डॉ

श्रीगिरीवार यांच्यासोबत बैठक करून एकृण कोविड परिस्थिती आणि इतर समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या ृष्टीने सुचना दिल्या एम्समध्ये बेड़स वाढवणे व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करणे ऑक्सिजन प्रवठा वाढवणे आणि एचआरसीटी व्यवस्था य्द्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे निर्देशही यावेळी गडकरी यांनी दिले

या परीक्षा आता येत्या जून महिन्यात होतील परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ जाहीर करेल या परीक्षा प्ढे ढकलण्या बाबत आपली उपम्ख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे असं देशम्ख यांनी सांगितलं

नीलम गोऱ्हे रेशन कार्ड असणाऱ्या आणि नसणाऱ्या नागरिकांसाठी तसच केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अन्न धान्याची योजना चालू करण्याच्या दृष्टीनं डेटा बेस तयार करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आणि ग्रामीण विभागात प्रत्येक जिल्हास्तरावर समन्वय समिती तयार करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ

त्या काल सामजिक संस्थासोबत झालेल्या बैठकीत बोलत होत्या याकामी सामाजिक संस्थांचं सहकार्य घ्यावं असं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या प्ढाकाराने कोविड रुग्णांवरील उपचारासाठी अतिरिक्त आरोग्य सेविका आणि डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे यामुळे कोविड रुग्णांना वेळेत उपचार देणे सोयीचे होणार आहे

या डॉक्टरांची जिल्हा रुग्णालय भंडारा उपजिल्हा रुग्णालय साकोली तुमसर कोविड केअर सेंटर भंडारा लाखनी आणि पवनी या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे

याम्ळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्लग्रू डॉ उद्धव भोसले यांनी परीक्षा प्ढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे सोयाबीन गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे

हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी दिली या निधीचा वापर करून गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीस्विधांची निर्मिती करण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले आहे